भाजपनं शिवसेनेला अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद देण्यासंदर्भातील आश्वासन कधीही दिलेलं नाही अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबईत पत्रकारांशी बोलताना दिली आहे त्यावर त्यांनी गेल्या अठरा फेब्रवारी रोजी एका पत्रकार परिषदेत या संदर्भात केलेल्या एका विधानाची चित्रफीत शिवसेनेनं आज समाज माध्यमांवर प्रसारित केली मुख्यमंत्र्यांनी यावरील आपला शब्द फिरवला आहे असं या संदर्भात शिवसेना नेते संजय राऊत यांनी म्हटलं आहे दरम्यान भाजप अध्यक्ष अमित शाह उद्या मुंबईत शिवसेना प्रमुख उद्दव ठाकरे यांची भेट घेणार नसल्याचंही मुख्यमंत्री फडणवीस यांनी आज स्पष्ट केलं अहमदनगर जिल्ह्यातील नेवासे मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्यावर निवडून आलेले क्रांतिकारी शेतकरी पक्षाचे आमदार शंकरराव गडाख यांनी शिक्सेनेला पाठिंबा दिला आहे भाजपा आमदार प्रसाद लाड यांनी आज उद्धव ठाकरे यांची भेट घेतली भाजपची उमेदवारी न मिळाल्यानं अपक्ष म्हणून उरण विधानसभा मतदार संघातून निवडणूक आलेले महेश बालदी यांनी भाजपला पाठिंबा दर्शविला आहे मृख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज मृंबईत भेट घेऊन त्यांनी पाठिब्याचं लेखी पत्र मृख्यमंत्र्यांना दिलं आहे युतीमध्ये उरणची जागा शिवसेनेला सुटल्यानं महेश बालदी यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढविली होती त्यांनी सेनेचे विद्यमान आमदार मनोहर भोईर आणि माजी आमदार विवेक पाटील यांचा पराभव केला आहे शिवसेनेनं मुख्यमंत्रीपदाचा आग्रह सोडावा उपमुख्यमंत्रीपद घ्यावं असं केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी सुचवलं आहे ते आज मुंबईत पत्रकारांशी बोलत होते शिवसेनेनं राज्य तसंच केंद्रीय मंत्रिमंडळात आणखी खाती घ्यावी असंही आठवले यावेळी म्हणाले महायुती म्हणून शिवसेना भाजपनं एकत्र सरकार स्थापन करावे हा जनादेश दोन्ही पक्षांनी स्वीकारुन सरकार बनवावं असं सांगत देवेंद्र फडणवीस यांनी पन्हा मख्यमंत्री व्हावे अश्या शुभेच्छा रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दीपावली निमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा निवसस्थानी भेट घेऊन दिल्या महायुती च्या सरकार मध्ये आरपीआय ला निश्वित सत्तेचा सहभाग मिळेल असं आबासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आठवले यांना दिलं राज्यात नव्यानं निवडून आलेले शिवसेनेचे सुमारे पंचेचाळीस आमदार भाजपशी हात मिळवणी करण्यास तयार असून त्यांना मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस हेच हवे आहेत असं भाजप समर्थक राज्यसभेतील खासदार संजय काकडे यांनी म्हटलं आहे परतीच्या मुसळधार पावसामुळे विविध पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून संपूर्ण विदर्भात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे यांनी केली आहे त्यांनी या मागणीचं पत्र केंद्रीय कृषी मंत्र्यांना पाठवलं असल्याची माहिती अकोला क्षे पत्रकारांना दिली अकोला जिल्ह्यातल्या बाळापूर पातूर बार्शीटाकली तेल्हारा आणि आकोट तालुक्यातील शेतकऱ्यांना या अवकाळी पावसाचा मोठा फटका बसला आहे बुलडाणा तालुक्यातल्या चिखला शिवारात पावसामुळे नुकसान झालेल्या सोयाबीन पिकाची पाहणी काल कषी मुदा आणि जलसंधारण सचिव एकनाथ डवले यांनी केली पीक विमा काढलेल्या शेतकऱ्यांच्या शेतावर कृषी विभागाच्या यंत्रणेसोबत विमा कंपनी प्रतिनिधी यांना प्रत्यक्ष हजर राहण्याच्या सूचना डवले यांनी दिल्या नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे यंत्रणांनी मोहिम स्वरूपात पूर्ण करावे असे निर्देश बूलडाणा पालकमंत्री डॉ संजय कृटे यांनी यासंदर्भात आढावा बैठकीत काल दिले नार्देड दक्षिण विधानसभा मतदार सप्तातले नवानवीचित आमदार मोहनराव हबडे यानी काल सोनखंड सकल मध्ये शेतावर जाऊन पावसामुळे नुकसान झालेल्या पिकांची पाहणी केली वाशिम जिल्ह्यातल्या गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामूळं खरीप हंगामातील उभ्या पिकांचं आणि कापणी झालेल्या पिकांच मोठ्या प्रमाणात नृकसान झाल आहे प्रधानमंत्री पीक विमा योजनेमध्ये नृकसान ग्रस्त शेतकऱ्यांच्या पिकांचे वैयस्तिक पंचनाम्याची तरतृद आहे नैसर्गिक आपत्तीमुळं झालेल नृकसान हे वैयक्तिक स्तरावर पंचनामे करून निश्वित करण्यात येणार आहे तरी प्रधानमंत्री पीक विमा काढलेल्या शेतकऱ्यांनी आपल्या पिकाच्या नुकसानाची माहिती वैयक्तिकरित्या संबंधित विमा कंपनीचे समन्वयक अथवा ज्या बँकेत विमा हप्ता भरला आहे त्या बँकेकडे विहित नमुन्यात त्वरीत सादर करावी असं जिल्हा प्रशासनानं कळविल आहे

न्यायमूर्ती शरद अरविंद बोबडे यांची देशाच्या सरन्यायाधीशपदी नियक्ती करण्यात आली आहे सध्याचे सरन्यायाधीश रंजन गोगोई यांचा कार्यकाळ संपल्यानंतर म्हणजेच अठरा नोव्हेंबरला सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती शरद बोबडे हे शपथ घेणार आहेत त्यांचा या पदाचा कार्यकाळ सतरा महिने असणार आहे त्यांच्या नियूकीपत्रावर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी स्वाक्षरी केली असून लवकरच याबादत औपचारिक अधिसूचना जारी केली जाणार असल्याची माहिती सरकारी सूत्रांनी दिली आहे बहीण भावाच्या नात्याचा गोडवा वाढवणारा भाऊबीजेचा सण आज साजरा होत आहे भावाच्या दीर्घायृष्याची कामना करत बहीण आज भावाला औक्षण करते तर बहिणीला सतत सहकार्याच्या भावनेसह भावाने बहिणीला ओवाळणी देण्याची परंपरा आहे दिवाळी निमित्त गोधनाशी आपलं नातं घट्ट करणारी परंपरा यवतमाळ च्या अनेक गावात शेकडो वर्षांपासून जपली जात आहे त्याविषयी अधिक माहिती आमच्या वार्ताहरानी दिली आहे गायींना सजवून गोपालक त्यांना बासरीच्या आणि डफडीच्या तालावर घोंगडीवर बसवितात शिवाय हनुमान मंदिराच्या पायन्या चढवितात आणि रेङ्याची देखील मिरवणूक काढतात

गावात सकाळच्या प्रहरी डफडीच्या तालावर नाचून वाजतगाजत गायींची मिरवणुक काढली जाते

गुराखी खांद्यावर घोंगडे घेवून बासरी वाजवित गायींचा समूह गावातील हनुमान मंदिराकडे घेवून जातो मंदिराला प्रदक्षिणा घातली जाते विशेष म्हणजे गायींना पारावार चढवून श्री हनुमंताचे दर्शन घडविले जाते

रिझर्व बँकेनं पंजाब आणि महाराष्ट्र सहकारी बँकेतील ठेवी सुरक्षित असल्याची खात्री द्यावी आणि या बँकेचं प्नरूज्जीवन करावं अशी मागणी या बँकेच्या खातेदारांनी केली आहे

विधानसभा निवडणुकीच्या आचार संहितेत अडकलेले बेस्ट कर्मचाऱ्यांचे सानुग्रह अनुदान आता दिवाळी संपल्यानंतर कमचाऱ्यांना मिळणार आहे

रत्नागिरी जिल्ह्यातल्या चिपळूणजवळच्या परशुराम क्रि येत्या शनिवारी चौथं पर्यावरण संमेलन होणार आहे निसर्ग आणि सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ तसंच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या संयुक्त विद्यमानं होणाऱ्या या संमेलनाचं अध्यक्षपद जल आणि देवराईतज्ज्ञ डॉक्टर उमेश मुंडल्ये भूषविणार आहेत

मध्य महाराष्ट्रात ब याच ठिकाणी मराठवाड्यात काही ठिकाणी तर विदर्भात तुरळक ठिकाणी आज पाऊस पडला तर कोकणात हवामान कोरडं होतं येत्या दोन दिवसात मध्य महाराष्ट्रात आणि मराठवाड्यात काही ठिकाणी तर कोकणात आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे